राजस्थानात उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यासह दोन मंत्र्यांची हकालपट्टी

सैन्य माघारीच्या द्सऱ्या टप्प्याबाबत भारत चीन दरम्यान कमांडर पातळीवर चर्चा

ऑनलाईन वर्गांसदर्भात मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचना जारी

महाराष्ट्रातील काही शहरात टाळेबंदीला मुदतवाढ पुण्यात पुन्हा टाळेबंदी सुरू

राजस्थान राजस्थानात राजकीय उलथापालथ झाली असून उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यासह दोन मंत्र्यांच्या हकालपट्टीची मुख्यमंत्री अशोक गहलोत यांची शिफारस राज्यपाल कलराज मिश्रा यांनी स्वीकारली आहे पायलट यांना मंत्रिमंडळातून तसंच कॉंग्रेसच्या प्रदेश अध्यक्ष पदावरून हटवण्याचा निर्णय आज दुपारी पक्षानं जयपूर इथं मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या कॉग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत घेतला होता विबेंद्र सिंह आणि रमेश मिना या अन्य दोन मंत्र्यांची देखील गहलोत मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात आली आहे गोविंद सिंग दोतासारा यांची राजस्थान प्रदेश कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याची माहिती पक्षाचे नेते रणदीप सुरजेवाला यांनी दिली आहे सितारामन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजनैतिक इच्छाशक्तीमुळे देशात आर्थिक सुधारणा होत असून जनता देखील त्यात स्वारस्य दाखवत असल्याचं केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सितारामन यांनी एका इंग्रजी दैनिकात लिहिलेल्या लेखात म्हटलं आहे

रालोआनं कृषी व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी विविध उपाययोजना केल्या असून कररचनेतही मोठे बदल करून कंपन्यांना दिलासा दिल्याचं सितारामन यांनी या लेखात म्हटलं आहे गोयल उद्योगांसाठी सर्व परवाने एकाच ठिकाणी मिळतील अशी सिंगल विंडो व्यवस्था निर्माण करण्याबरोबरच उद्योगांसाठी उपलब्ध होऊ शकणाऱ्या सर्व जमिनीचं आरेखनही तयार करण्यात येत असल्याची माहिती वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी आज दिली ते आज दिल्लीत इलेक्ट्रॉनिक आणि सॉफ्टवेअर क्षेत्रातील उद्योगांच्या प्रतिनिधींशी बोलत होते

वरिष्ठ पातळीवरील या चर्चेनंतर झालेल्या कमांडर पातळीवरील चर्चेच्या आजच्या या फेरीत सैन्य माघारीच्या दुसऱ्या टप्प्याबाबत बोलणी अपेक्षित होती त्याबरोबरच आधीच्या चर्चेत झालेल्या निर्णयांच्या अंमलबजावणीबाबत आढावाही घेण्यात आला

अनेक देशांमध्ये कोरोना संसर्गानं उग्र रूप धारण केलं असून या महामारीचा सामना करण्यासाठी संघटित जागतिक प्रयत्नांची गरज असल्याचं प्रतिपादन आरोग्य संघटनेचे कार्यकारी संचालक टेड्रोस घेब्रेयेसूस यांनी म्हटलं आहे

या सूचना विद्यार्थ्यांच्या सर्वकष विकासाचा विचार करूनच तयार करण्यात आल्याचं मनुष्यबळ विकास मंत्र्यांनी सांगितलं या मार्गदर्शक सूचनांमध्ये एनसीईआरटीचं नवं शैक्षणिक वेळापत्रक वापरण्यावर भर आहे त्याचबरोबर अंकीकृत शिक्षणासाठी आवश्यक संगणक किंवा मोबाईलसारखी उपकरणं ज्यांना उपलब्ध होऊ शकत नाहीत अशांचीही काळजी घेण्यात आली आहे दीक्षा स्वयंप्रभा रेडिओ वाहिनी शिक्षा वाहिनी अशा उपक्रमांची त्यांच्यासाठी योजना आहे नियोजन आढावा व्यवस्था मार्गदर्शन संवाद कार्यानुभव पाठपुरावा आणि मूल्यांकन अशा आठ टप्प्यात ही शिक्षण प्रक्रिया व्हावी अशी अपेक्षा आहे

त्याबद्दलचा हा वृत्तांत ध्वनी गेल्याच महिन्यात टाळेबंदीचे नियम शिथिल केल्यानंतर नागरिकांनी जे निर्बंध स्वतःहून पाळणे आवश्यक होते ते पाळले गेले नाहीत त्यामुळं राज्यातील बहुतेक भागात कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर प्रसार झाला आणि रुग्णसंख्याही झपाट्यानं वाढू लागली परिणामी मुंबई महानगर क्षेत्रातील नवी मुंबई पासून ते ठाणे कल्याण डोंबिवली कुळगाव बदलापूर भिवंडी निजामपूर आणि औरंगाबाद मधील टाळेबंदीत वाढ करतानाच पुणे पिंपरी चिंचवडसह सोलापूरमध्ये पुन्हा टाळेबंदी जारी केली गेली आहे नागपूर आणि नाशिकमधील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन तिथंही पुन्हा टाळेबंदीचा इशारा दिला गेला आहे पुण्यातील टाळेबंदीची प्रभावी अमलबजावणी होण्याच्या दृष्टीनं महत्त्वाच्या रस्त्यांवर आणि चौकात ठिकठिकाणी बॅरीगेट्स उभारण्यात आली असून येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाची पोलिसांकडून कसून चौकशी होत आहे यावेळच्या टाळेबंदीतून अत्यावश्यक सेवा आणि उद्योगांसह आय टी कंपन्यांनाही सवलत दिली गेली असल्यानं त्यातील कर्मचाऱ्यांची ओळखपत्र तपासूनच त्यांना परवानगी दिली जात आहे आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून विनायक सोमणी रेल्वे कोरोना प्रसाराला आळा घालण्यासाठी उपयुक्त असे रेल्वेचे डबे भारतीय रेल्वेन तयार केले आहेत या डब्यांमध्ये हाताचा वापर करण्याची गरज पडणार नाही अशी साधनं आहे नळ सुरू करणं दार उघडणं संडास फ्लश करण द्रव साबणाचा वापर ही सगळी कामं पायानं करता येणार आहेत हॅण्डल्सना तांब्याचा मुलामा आहे हवा शुद्ध करण्याची सोय आहे कपूरथळा इथल्या कारखान्यात हे डबे तयार करण्यात आले आहेत दिल्ली प्लाइमा दिल्लीतल्या दूसऱ्या प्लाझ्मा बँकेचं उद्घाटन आज मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या हस्ते झालं कोविड रुग्णांवरील उपचारासाठी उपयुक्त असलेली ही प्लाझ्मा बँक लोकनायक रुग्णालयात सुरू करण्यात आली आहे

गडकरी महामार्ग प्रकल्पांमधील गुंतवणुकीमुळे अर्थव्यवस्थेला पुन्हा चालना मिळेल असा विश्वास केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नीतीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे

हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक राज्यमंत्री जनरल व्ही के सिंग यावेळी उपस्थित होते

अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री राम विलास पासवान यांनी आज ही माहिती दिली

मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरीयाल निशंक यांनी आज समाजमाध्यमाद्वारे ही माहिती देतानाच विद्यार्थ्यांना शुभेच्छाही दिल्या आहेत

या यशाबद्दल मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज विद्यार्थी आणि शिक्षकांचं अभिनंदन केलं

राजस्थानात काही प्रमाणात झालेलं पिकाचं नुकसान वगळता या टोळधाडीमुळे शेतीचं फार मोठं नुकसान झालेलं नाही असं कृषी विभागाचं म्हणणं आहे जम्म काश्मिर प्रत्यक्ष ताबा रेषेलगत राहणाऱ्या व्यक्तींना देण्यात येणाऱ्या प्रमाणपत्रासारखंच प्रमाणपत्र आंतरराष्ट्रीय सरहद्दीलगत राहणाऱ्या व्यक्तींनाही द्यावं अशा सूचना जम्मू आणि काश्मीर सरकारला देण्यात आल्या असल्याचं केंद्रीय मंत्री जीतेंद्र सिंग यांनी आज सांगितलं या प्रमाणपत्राअभावी सरहद्दीलगत राहणाऱ्या व्यक्ती प्रत्यक्ष ताबा रेषेलगत राहणाऱ्या व्यक्तींना ज्या आरक्षण सुविधा मिळतात त्यापासून वंचित होत्या या निर्णयामुळे त्यांना आता हे लाभ मिळू शकतील

हेमताबादचे आमदार देवेंद्रनाथ राय यांच्या संशयास्पद मृत्युच्या पार्श्वभूमीवर भाजपानं ही मागणी केली आहे पश्चिम बंगालमध्ये राजकीय हत्त्यांचं प्रमाण वाढलं असल्याचा आरोप भाजपा शिष्टमंडळानं राष्ट्रपतींना दिलेल्या निवेदनात केला आहे

अजूनही अनेक नद्या धोक्याच्या पातळी वरून वाहत आहेत

मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी आज धेमाजी जिल्ह्यात जोनाई या पूरग्रस्त भागाला भेट दऊन परस्थितीची पाहणी केली माजौली आणि लखिमपूर जिल्ह्यातील स्थितीचाही त्यांनी आढावा घेतला

तिस्ता नदी वगळता ब्रह्मपुत्रा खोऱ्यातील बहुतांश नद्यांची पातळी वाढते आहे ब्रह्मपुत्रेनं नुनखावा आणि चिलमरी इथं धोक्याची पातळी ओलांडली आहे हवामान इशान्य भारतातील पावसाचा जोर आज काहीसा कमी झाला हवामान खात्याच्या अंदाजानुसार पश्चिम बंगाल ओडिशा बिहार झारखंड आणि वायव्य भारतात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे पश्चिम किनाऱ्यावरील जोरदार वाऱ्यांमुळे उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात तूरळक ठिकाणी जोरदार वृष्टी होऊ शकते महाराष्ट्राच्या सर्वच भागात हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी अपेक्षित आहेत